आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत अध्यादेश काढण्याबाबत निर्णय घेण्यात आला अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली हा कायदा लागू होण्यापूर्वी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यामुळे मराठा आरक्षण लागू करायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता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

तसंच राज्यात ड्रोनद्वारे गावठाणाची मोजणी केली जाणार आहे

हे काम जून महिन्यापासून सुरु होईल असंही देशमुख यांनी सांगितलं भंडारा जिल्हयात आरोग्य विभाग सर्वत्र रोटा व्हायरसच मोफत लसीकरण करणार आहे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

रोटा व्हायरस लस अतिसार नियंत्रणासाठी एकमेव प्रभावी अशी लस आहे ही रोटा व्हायरस लस सर्व शासकीय दवाखान्यात जिल्हा रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि लसीकरण सत्राच्या ठिकाणी मोफत दिली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव आणि पालघर जिल्ह्याच्या पालक सचिव मनीषा वर्मा आज पालघर जिल्ह्यातल्या पाणी टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेत आहेत

निवडणूक आचार संहितेच्या नावावर राज्य सरकारनं ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोप काँप्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे ते नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव आणि चांदवड तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्यानंतर बातमीदारांशी बोलत होते सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसून मागणीनुसार पाण्याचे टँकर पुरवलं जात नाही रोजगार हमीची मोठी कामं बंद झाली आहेत चारा छावण्यांचं अनुदान मिळत नाही अशा व्यथाही त्यांनी यावेळी मांडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वाढत्या तापमानापासून विदर्भ मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावं आणि उष्माघाताचं लक्षण आढळलं तर त्यावर लगेच उपचार करावा असं आवाहन सरकारनं एका निवेदनाद्वारे केलं आहे